वाढलं आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी लॉकडाऊन संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं नेमलेल्या समितीचं मत भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला कंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे

मात्र बाजार संकुलं आणि मॉल्समधली द्कानं उघडायला परवानगी दिलेली नाही असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे ई कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूच विकता येतील तसंच मद्यविक्रीवर बंदी कायम असल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे केंद्र सरकारनं जारी केलेल्या या नव्या निर्देशांनुसार राज्यातली दुकानं सुरू करायची का यावर राज्य सरकारचा निर्णय मात्र अद्याप व्हायचा आहे केंद्र सरकारचे हे निर्देश राज्य सरकारच्या सक्रीय विचाराधीन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे हे निर्देश केंद्र सरकारनं दिले असले तरी राज्यानं अद्याप स्वीकारलेले नसल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे याबाबत राज्यशासन आणि महानगरपालिकेकडून स्पष्ट निर्देश आल्याखेरीज दुकानं उघडणार नसल्याचं दुकानदारांनी ठरवलं आहे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्टता येईपर्यंत दुकान उघडण्याची घाई करू नये असं आवाहन रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियानं आपल्या सदस्यांना केलं आहे

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढतं आहे

तर अरुणाचल प्रदेश गोवा आणि मणिपूर या राज्यामधे सर्व रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याजण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसतं देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली

देशात एकशे चार कारखान्यांमध्ये दररोज एक लाख पीपीई किट तयार होत असल्याची तसचं याच प्रमाणात मास्क तयार होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली

औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले

शहरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझीटिव्ह रुग्ण आढळत असल्यानं या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढवला आहे याशिवाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ शहर कालपासून पुढे सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे जालना जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला एकाच दिवशी ठराविक अंतरानं तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांचे नातेवाईक आक्रमक झाल्यानं जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता मेंदूज्वर मूत्रपिड आणि कर्करोग आदी आजार असलेले हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यांच्यावर उपचारही सुरु होते या तिन्ही रुणांचे मृत्यू कोरोना संसर्गामुळे झालेले नाहीत तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी स्पष्ट केलं नाशिक जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधीत रुग्ण असल्याचा अहवाल काल रात्री मिळाला यातले दोन बाधीत रुग्ण हे मालेगाव इथले आहेत तर एक येवला आणि एक नाशिक मधला आहे

अमरावती श्व आतापर्यंत सोळा कोरोना विषाणूग्रस्त आढळले असून त्यपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे

नंदुरबार जिल्ह्यात आज आणखीन एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्यानं आता कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या आठ वर पोहचली आहे

आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळलेला नाही

जिल्ह्यातील सहा रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन आणि नागरिकांनी शिस्तबद्ध काम करून करोनामुक्ती मिळवली असून हा राज्यासमोरचा आदर्श आहे असं मत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री एंड अनिल परब यांनी व्यक्त केलं आहे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेलं सहा महिन्यांचं बालक करोनामुक झाल्यानं आज त्याची घरी रवानगी करण्यात आली त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे त्याबद्दल त्यांनी डॉक्टर्स नर्स आणि प्रशासन यंत्रणेचे आभार मानले आहेत

त्यांनी काल आपापले अहवाल केंद्रसरकारला सादर केले देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस आयोगाने याकरता नेमलेल्या समितीने केली आहे द्सऱ्या समितीनं म्हटलं आहे की आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी लॉकडाऊन संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही या शिफारशींचा अभ्यास करुन दिशानिर्देश जारी होतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे सामंत यांनी काल सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसंच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं भीमा कोरेगाव प्रकरणात विशेष न्यायालयानं आज आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली

आपल्याला श्वसनाचा त्रास होत असून कोठडीत कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्यानं आपल्याला जामीन मंजूर करावा असा अर्ज तेलतुंबडे यांनी केला होता तो न्यायालयाने फेटाळला कोरोना विषाणू संसर्गामुळे नव्या मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आमच्या वार्ताहर स्वप्ना हरळकर यांनी घेतलेला आढावा

दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी काल चंद्रदर्शन झाल्याचं जाहीर केल्यावर रमजानचा पहिला रोजा आज पाळण्यात येत आहे करोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वीभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याची तरविह प्रार्थना घरात राहूनच केली सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात करावयाचे धार्मिक विधी घरात राहूनच करावे असं आवाहन अनेक धर्मगुरू मुस्लिम नेते धार्मिक संस्था यांनी केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शूभेच्छा दिल्या आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन याचा सामना करत आहोत आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र यंदा रमजानच्या महिन्यात सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करावं आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे रमजानच्या काळात टाळेबंदी आणि संचारबंदीच उल्लंघन होऊ नये म्हणून मुंबई पोलीस ड्रोन चा वापर करणा आहेत याबाबत सर्व धर्मगुरू बरोबर बोलणं झालं असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली